ठळक बातम्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूट आवश्यक राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीआणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही दिग्गज नेत्यांना देशाची आदरांजली केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंगेसच्या वतीने राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह

आणि बंजारा समाजाचे धार्मिक गुरू वाशीम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉ रामराव महाराज यांचं निधन आज अंत्यसंस्कार मोदी केवडीया भाषण दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ग्रजरातमध्ये केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते देशातील शांतता समुद्धी कायम राखण्यासाठी देशातील जनतेनं एकत्र यावं आणि एक भारत श्रेष्ठ भारताचं उद्दिष्ट साध्य करावं असं आवाहन त्यांनी देशवासीयांना यावेळी केलं आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

ते यातून आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते आता शेजारी राष्ट्राच्या संसदेत सत्य उघड झालं आहे त्यामुळं देशातील विरोधी पक्षांचे खरे चेहरे पुढे आले आहेत असं मोदी म्हणाले आपल्या वीर सुपुत्रांच्या मृत्यूने शोकाकुल झालेला देश पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही असं ते म्हणाले

आत्मनिर्भर भारताचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं देशाचं हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या असा सल्ला मोदी यांनी दिला आव्हानांचा सामना करत पुढे जात राहा त्याचा लाभ देशाला होईल आपली सर्वांची भूमिका कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त सेवा अशी असावी असंही मोदी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सांगितलं दरम्यान गुजरातमधील केवडिया इथला स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधल्या साबरमती नदीकिनारा यांना जोडणाऱ्या देशातल्या पहिल्या सीप्लेन अर्थात जलपृष्ठभागावरुन उड्डाण करू शकणाऱ्या विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी या विमानातून प्रवासही केला

वैंकय्या नायड् केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीतील पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या प्तळ्याला प्ष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी अधिकारी तसंच उपस्थित पोलीस जवानांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यातही विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पूष्पांजली वाहून अभिवादन केलं

देशाला महासत्ता बनवण्याच्या मार्गावर नेण्यासाठी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व त्याग आणि बलिदान याचं सर्वाधिक योगदान आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली वाल्मिकी जयंती आदि कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती काल राज्यात आणि देशात सर्वत्र साजरी करण्यात आलि वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत सामाजिक एकता सौहार्द आणि न्याय यावरील महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे सेवाग्राम सत्याग्रह केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंगेसच्या वतीने काल राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह करण्यात आला वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून या सत्याग्रहाला सुरूवात झाली केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी विरोधी तर नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूने असल्याने आम्ही त्याचा विरोध करीत आहोत असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले हा सत्याग्रह शेतकरी कामगार बहुजन आणि गरिबांसाठी आहे केंद्र सरकारच्या हेतूविषयी आमच्या मनात शंका आहे असं थोरात यांनी सांगितलं काही लोकांच्या नफ्यासाठी शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचे आणि शोषणाचे काम या कायद्यामुळे होणार आहे असा आरोप त्यांनी केला बाहेरचे व्यापारी इथं येऊन माल खरेदी करतील ही सगळी व्यवस्था साठेबाजांसाठी असून आम्ही त्याचा विरोध करतो असं ते म्हणाले महात्मा गांधींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखविला त्याच मार्गानं आम्ही जात असून सर्वधर्म समभावाची प्रार्थना करून सत्याग्रहाला बसत असल्याचं थोरात यांनी सांगितलं या प्रसंगी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते भाजयुमो आंदोलन ओला दृष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब भरीव मदत द्या अशी मागणी करीत भाजयूमो आणि महीला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना यवतमाळमध्ये काळे झेंडे दाखविले

याबाबत त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे

हा कालावधी खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे बोबडे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या समाजातल्या तळाच्या नागरिकाला न्याय मिळण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्धतेतली असमानता दूर व्हायला हवी आणि त्यासाठी देशात तातडीनं न्याय कौशल सारखी अनेक ई स्रोत केंद्र उभारायला हवीत असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे नागपूरमधल्या न्यायालयीन अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात उभारलेल्या न्याय कौशल ई स्रोत केंद्राचं न्यायमूर्ती बोबडे यांनी काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते पुण्यातलं व्हर्चूअल न्यायालय बंद केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली या प्रकरणात राज्याच्या महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी लक्ष घालावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवण्याच्या विचारात असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिले प्रमोद कोनकररत्नागिरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते खार जमीन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे हर्णे बाणकोट ब्रोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल जांभा दगडबंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

ऊसतोड ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातून आता ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक या परिसरात ऊस तोडणीसाठी जाऊ लागले आहेत

बैल जोडी लहान लेकरं आणि तुटपुंजा संसार घेऊन हे ऊसतोड कामगार मुकादमाने ठरविलेल्या ट्रकने रात्रीचा प्रवास करत कारखान्यांकडे रवाना होत आहेत बीड जिल्ह्यातून प्रत्येक हंगामात दोन ते तीन लाख मजूर स्थलांतरित होतात परिणामी सध्या अनेक गावं ओस पडली आहेत

ती भरती राज्य शासनानं लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे

असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिला

महाराष्ट्राच्या या वैभवशाली नाट्य परंपरेला उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद प्रस्तूत शाकूंतल मराठी नाट्यसृष्टीची नांदी या ऑनलाइन संगीत नाट्य कार्यक्रमाचं आयोजन चारुदत्त रंगभूमी या युट्यूब चॅनेलवर काल करण्यात आलं होतं महाराष्ट्रात संगीत नाटकांची दीर्घ परंपरा आहे

बैलांची शर्यत हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा इथं शुक्रवारी बैलजोड्यांच्या शंकरपटाची शर्यत सुरू असताना बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी हुंडेकर आणि पोलिस पथकान ही शर्यत थांबवत दोन छकडे आणि इतर साहित्य जप्त केलं याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार असल्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील राजभवनात काल यासंदर्भात राज्यपालांची भेट घेत ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा करत राज्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्व अडीअडचणी राज्यपालांसमोर मांडल्या

रामराव महाराज यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते डॉ रामराव महाराज यांचा पार्थिव देह काल रात्री पोहरादेवी इथं नेण्यात आला आज त्यांचं पार्थिव शरीर भाविकांना अंत्यदर्शनासाठी पोहरादेवी इथं ठेवण्यात येणार आहे त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील असं आधी सांगण्यात आलं होतं मात्र कोरोनाच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आजच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रामराव महाराज निधन प्रतिक्रिया संत रामराव बापू महाराजांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे संत रामराव बापू महाराज सामाजिक कार्य आणि समृद्ध आध्यत्मिक ज्ञानासाठी सदैव लक्षात राहतील गरिबी निर्मूलन आणि सर्वसामान्य लोकांचं द्ःख कमी करण्यासाठी ते अखंड कार्यरत होते अशा शब्दात पंतप्रधानांनी संत रामराव बाप् महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही संत रामरावबापू महाराजांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे

राज्यात ध्रुकं पड्र लागलं आहे पण तापमान अजून सरासरीच्या आसपासच आहे आज उद्या त्यात फारसा बदल संभवत नाही

मात्र कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार